विरोधी पक्षांकडे राष्ट्रीय सुरक्षेबाबत कसलीही रणणिती नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे ते आज बिहारमधे मुझफ्फरपूर िक्वे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते दहशतवादाचे कारखाने हे आपलं लक्ष्य आहे असं सांगत मोदी म्हणाले की गेल्या पाच वर्षात केंद्रसरकारनं दहशतवादाविरोधात कारवाई केली आहे विरोधी पक्षांना आपली मनमानी करण्यासाठी केंद्रात दुबळं सरकार आणायचं आहे असा आरोप त्यांनी केला विरोधी पक्ष जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमघे फूट पाडत आहे असंही ते म्हणाले

भाजपा अध्यक्ष अमित शहा राजस्थानमधे दौसा आणि अलवार श्वे प्रचारसभा घेणार आहेत कॉंप्रेस अध्यक्ष राहल गांधी मध्यप्रदेशात टिकामगड दामोह आणि पन्ना श्वे प्रचारसभा घेतील बसपा अध्यक्ष मायावती यांची उत्तरप्रदेशात सभा होईल दरम्यान लोकसभेच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज सुरु आहे

काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे

हा विक्रम यावेळी मोडला यावेळी मुंबईतही मतदानाचा टक्का वाढला

सर्वसामान्य मतदारांबरोबरच अब्जाधीश तसंच चित्रपट सृष्टीतल्या अनेक तारे तारकांनी काल मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं नुकताच मतदानाचा हक्क प्राप्त झालेल्या नवमतदारांनी मोठ्या उत्साहानं आपला हक्क बजावला

कल्याणची टक्केवारी एकूणातच सर्वात कमी आहे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाबद्दल स्पष्टीकरण मागणारी नोटीस केंद्रीय गृहमंत्रालयानं बजावली आहे भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यन स्वामी यांनी याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गृहमंत्रालयानं ही नोटीस बजावली आहे

काँप्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यायालयाची बेअदबी केल्याच्या आरोपावरुन त्यांच्याविरुद्ध भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेची सुनावणी आज होण्याची शक्यता आहे

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक प्रचारातल्या भाषणात आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या याचिकेची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे काँप्रेस खासदार सुश्मितादेव यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर होईल किर्गिस्तानमधे बिश्केक ड्वं कालपासून सुरु झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या आहेत या परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधे संरक्षण आणि सुरक्षेसंबंधीच्या मुद्दयांवर चर्चा झाली या परिषदेत सहभागी होण्याबरोबरच निर्मला सीतारामन यांनी चीन आणि रशियाच्या संरक्षणमंत्र्याबरोर द्विपक्षीय बैठका घेतल्या किर्गिस्तानच्या लष्कर प्रमुखांबरोबरही सीतारामन यांनी यावेळी चर्चा केली या बैठकांमधे प्रामुख्यानं संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली बंगालच्या उपसागरात आलेलं फानी चक्रीवादळ आज दुपारपर्यंत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे

त्यानंतर ते ओदिशा किनारपट्टीकडे सरकेल तामिळनाडू आंध्रप्रदेशची दक्षिण किनारपट्टी आणि केरळच्या काही भागात आज मध्यम पावसाची शक्यता आहे विशाखापट्टणम आणि चेन्नई क्रि वैद्यकीय मदत आणि बचावकार्यासाठी नौदलानं जहाजं सज्ज ठेवली आहेत त्याचबरोबर वादळात सापडलेल्या लोकांच्या सुटकेसाठी तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात नौदलाच्या हवाई विमानतळावर विमानंही सज्ज ठेवली आहेत

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार ही रक्कम राज्यांच्या आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली जाईल

कोलकत्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची न्यायालयीन कोठडी हवी असेल तर सीबाआयनं त्यासाठी आणखी पुरावे सादर करावेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करणा या विशेष तपास पथकाचं राजीव कुमार नेतृत्व करत होते यासंदर्भात आपण पुरावे उद्या पुरावे सादर करु असं सीबीआयच्या महाधिवक्त्यानी आज न्यायालयात सांगितलं

श्रीलंकेत िउंटर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमधे िलामिक स्टेट ही दहशतवादी संघटनाच असल्याचं श्रीलंकेच्या गुप्तचर यंत्रणांच मत आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी एका आंतरराष्ट्री वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली

आत्मघातकी हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली केरळमधे रियास नावाच्या एका व्यक्तीला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं अटक केली आहे रियास अबूबकर उर्फ अबू दुजाना हा पलक्कडचा रहिवासी असून जिलामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या धर्तीवर हल्ले करण्याचा कट रचत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे श्रीलंकेत उंटर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार जहरान हाशिम याचा रियासवर प्रभाव असल्याचं एनआयएच्या प्रवक्त्यानं सांगितलं छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यातल्या अरणपूर भागातून पोलिसांनी तीन माओवाद्यांना अटक केली आहे गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिलाक्या श्वे केलेल्या हल्ल्याप्रकरणी या तिघांना अटक झाली आहे उलामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा निर्धार अमेरिकेनं केला आहे उलामिक स्टेटचा म्होरक्या अबूबकर अल बगदादी याचा नवा व्हिडियो प्रसृत झाल्यानंतर अमेरिकेनं हे वक्तव्य केलं आहे अमेरिकेच्या नेतृत्वाखालची लष्करी आघाडी जगभरात उलामिक स्टेटविरुद्ध कारवाई करुन त्यांचा नायनाट करेल असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे

म्यानमारला शस्त्रास्त्र विक्री करण्यावर असलेली बंदी रोहिंग्याप्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे वरीष्ठ अधिका यांवरचे निर्बंध युरोपिय महासंघानं एका वर्षासाठी वाढवले आहेत त्यामधे शस्त्रास्त्र आणि साहित्यावर निर्बंध लष्कर अणि सीमा सुरक्षा पोलिसांच्या वापराच्या काही वस्तूंवर तसंच संवादावर लक्ष ठेवणारी उपकरणं यांच्यावर आयातबंदीचा समावेश आहे अंतर्गत दडपशाहीवर नियंत्रणासाठी हा निर्णय घेतल्याचं युरोपीय महासंघाच्या निवेदनात म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चर्ष्मिर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होणार आहे रात्री आठ वाजता बंगळुरु ी हा सामना होईल

या विजयानं हैदराबादला प्ले ऑफमधे स्थान मिळण्याची संधी बळकट झाली आहे ऑकलंड श्वे न्यूझीलंड खुल्या बह्मिंटन स्पर्धेला आज सुरुवात झाली